जीएसएलव्ही एम

हा अभ्निबाण इस्रो संस्थेत बाहबली या नावानं ओळखला जातो

चंद्राभोवती विशिष्ट कक्षेत भ्रमण करणारं भ्रमणयान चंद्राच्या पृष्ठभागावर चालणारं प्रज्ञान हे वाहन आणि ते वाहन चंद्रावर अलगद उतरवणारं विक्रम हे यान

उदया होणारं चांद्रयान प्रक्षेपण पाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत

ते आज नाशिक इथं जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते

यावेळी नियोजन मंडळाने कामे मंजूर केली असली तरी अनेक कामे प्ढे सरकत नाही अशा तक्रारी आमदार आणि अन्य सदस्यांनी केल्या त्यावर विकासकामं राखडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबबादारी निश्चित केली जाईल असं गिरीश महाजन यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला आहे मात्र गंगापूर धरण क्षेत्रात पावसानं ओढ दिली असून पाऊस समाधानकारक झाला तर शहरातली पाणी कपात आठ दिवसात रद्द केली जाईल असं ते म्हणाले कर्नाटकात अडचणीत सापडलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दल काँग्रेस आघाडी सरकारला आणखी एक झटका देत कर्नाटकाचे गृहनिर्माण मंत्री आणि होस्कोटचे आमदार एम टी बी नागराज यांनी आज सकाळी खास विमानानं मुंबईला प्रयाण केलं

सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आपली भेट घेऊन राजीनामा मागं घेण्याची विंनती केली होती मात्र आपल्याला आणखी थोडा वेळ हवा असं आपण सांगितल्याचं नागराज यांनी काल बातमीदारांना सांगितलं होतं दरम्यान कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी यांनी सभागृहात विश्वासदर्शक ठराव आणण्याची तयारी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे घराणेशाहीच्या राजकारणाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे ते काल महाबळेश्वर इथं भाजपाकार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते लोकसभा निवडणूकीच्या वेळी पवार यांनी आपल्या म्लीला बारामतीसारख्या स्रक्षित मतदारसंघातून उमेदवारी दिली मात्र नातू पार्थ पवार यांना हरण्यासाठी मावळमधे पाठवलं अशी टीका त्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या टीकेला उतर देताना पाटील यांच्या नेतृत्वावर हल्ला चढवला आहे चंद्रकांत पाटील म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करतात हे फडनवीसही राजकीय घराण्यातून आले आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक संय्क्त महाराष्ट्राच्या लढ्याचे अग्रणी माजी विरोधी पक्षनेते उदधवराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित आज उस्मानाबाद इथं जीवनगौरव प्रस्कार प्रदान आणि कर्करोग निदान शिबिर उदघाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते झालं बार्शी इथल्या नर्गिस दत टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर बी एम नेने यांना उदधवराव पाटील जीवनगौरव प्रस्कार प्रदान करण्यात आला जिल्ह्याच्या हक्काच कृष्णा खोऱ्यातल्या पाणी आणण्यासह सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी आपण संसदेत पाठप्रावा करत असल्याचं प्रतिपादन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी यावेळी सांगितलं

सरकारनं प्रधानमंत्री रोजगार वुदधी कार्यक्रम आणि मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी यासारख्या योजनांवर जास्त खर्च केला तसंच खासगी क्षेत्राला प्रोत्साहन दिल्यानं रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध झाल्याची माहिती कामगार आणि रोजगार राज्य मंत्री संतोष गंगवार यांनी न्कतीच राज्यसभेत दिली विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम परभणी शहरात आठवडाभरापासून राबवला जात आहे शहराच्या प्रभाग क्रमांक पाच मधल्या गजानन नगरात आज हा कार्यक्रम झाला यावेळी विविध शासकीय योजनांच्या पात्रतेचे निकष सांगुन पात्र नागरिकांचे अर्ज स्विकारून त्यांची योजनांसाठी निवडही करण्यात आली

बीड जिल्ह्यात उद्यापासून हे अभियान स्रु होत असून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी संबंधित अधिका यांना याबाबत सूचना दिल्या आहेत

देशाच्या परदेशी चलन साठ्यानं सलग तिसऱ्या आठवड्यात नवा उच्चांक गाठला आहे पावसानं हलकावणी दिल्यानं मराठवाड्यातली पीक परिस्थिती गंभीर होत आहे

रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ही माहिती दिली

यामध्ये औरंगाबाद सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांची निवड केली आहे

अमरावती जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला स्रवात झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली मात्र दहा दिवसांपासून पावसानं प्न्हा दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचं संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे दोन दिवसांत पाऊस न आल्यास किमान तीन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणी करावी लागणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज लॉडर्स इथं सुरु आहे न्युझीलंडनं नाणेफेक जिंकन प्रथम फलंदाजी स्वीकारली

निकल्सही अर्धशतकी खेळी करुन बाद झाला

भारताचा स्टार म्ष्टीयोद्धा विजेंद्र सिंहनं अमेरिकी प्रोफेशनल सर्किट स्पर्धेत अमेरिकेचाच धडाकेबाज म्ष्टीयोदधा माईक स्नाइडरला हरवत ही स्पर्धा जिंकली